त्याचा फटका मृंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंध्दूर्ग जिल्ह्यात बसण्याची शक्यता आहे

लष्कर हवाई दल नौदल आणि हवामान विभागाला एकमेकांच्या समन्वयानं काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत वादळाचा सर्वाधिक धोका असलेल्या अलिबाग परिसरातही प्रशासनानं आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्याचं रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितलं

काही रुग्णांना वरळी इथल्या तर काहींना गोरेगाव इथल्या कोविड सेंटरमध्ये नेण्यात आलं आहे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हयातल्या वसई पालघर डहाणू तालुक्यातले सर्व उद्योग आस्थापना दुकानं खाजगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा आणि दुकानं चालू राहतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांची राहण्याची व्यवस्था शाळांमध्ये करण्यात आली आहे रत्नागिरी आणि सिंधुदर्गातही या वादळाच्या प्रभावानं मु्सळधार पावसाची शक्यता आहे संपूर्ण कोकण किनाऱ्यावर समुद्र खवळलेला असल्यानं मासेमारांना आधीच परत बोलावून घेतलं असून सर्व बंदरांमध्ये धोक्याचा बावटा लावण्यात आला आहे

त्यानंतर वादळ ओसरत जाणार असलं तरी कमी दाबाच्या पट्टयाच्या स्वरूपात ते धुळ्यापर्यंत आत मुसंडी मारेल अशी शक्यता आहे

मोदी चांगला हेतू सर्वसमावेशकता गुंतवणूक पायाभूत घटक आणि नवनिर्मिती यामुळे देशाच्या आर्थिक वाढीला लवकरच गती मिळेल सरकार आणि त्यासाठी विविध सुधारणांचा पाठप्रावा करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक परिषदेत तेबोलत होते एका हाताने लोकांचा जीव सुरक्षित करत आहोत तर दुसऱ्या हाताने अर्थचक्र गतिमान करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले शेतकरी लघू व्यावसायिक आणि नव उद्योजकांकडून आपल्याला आत्मविश्वास मिळाल्याचं ते म्हणाले

रवीशंकर प्रसाद जगातला सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोबाईल उत्पादक देश म्हणून उदयास येण्यास भारत सज्ज आहे अशी ग्वाही केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काल दिली देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल उत्पादन कारखाने सुरू करण्याच्या उद्देशानं आखलेल्या पथदर्शी आराखड्याचं प्रकाशन करताना ते बोलत होते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या एका पत्रात राज्यपालांनी अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य शासनानं घेतलेला निर्णय अभूतपूर्व आणि कायदेशीर परिणामांचा कोणताही गंभीर विचार न करता घेतला असल्याचं म्हटलं आहे सर्व विद्यापीठांसोबत घेतलेल्या विडीयो कॉन्फरन्समध्ये या परीक्षा घेण्याची आपली तयारी असल्याचं सर्व क्लग्रुनी सांगितल्याकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं आहे सीबीएसई आणि आयसीएसई जर लहान मूलांसाठी कोविडच्या परिस्थितीतही परीक्षा घेत असतील तर विद्यापीठं देखील घेऊ शकतात असं सांगून क्लपति या नात्यानं सर्व विद्यापीठीय कारभारात आपला अंतिम अधिकार असल्याचं राज्यपालांनी पत्रात नमूद केलं आहे बापट प्रणे शहरात कोरोनाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणे गरजेचे आहे त्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं खासदार गिरीश बापट यांनी म्हटलं आहे बापट यांच्या नेतृत्त्वाखाली पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त आणि कोरोना नियंत्रित करण्यासाठी नियुक्त केलेल्या चार उच्च अधिकाऱ्यांची काल भेट घेतली

मेहता कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल पूणे विभागातील पुणे महसूल विभागातील पुण्यासह सातारा सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्हयांतील कोरोना परिस्थितीबाबत विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर सर्व जिल्हाधिकारी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चलचित्र प्रणालीद्वारे संवाद साधला जादा दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा पातळीवर समितीची स्थापना करण्यात आली असल्याचं म्हैसेकर यांनी यावेळी सांगितलं तर आपआपल्या जिल्हयातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली आणि राज्य शासनाकडून अपेक्षित मदतीबाबत चर्चा करण्यात आली

विजय राघवन यांनी केलं आहे मास्क वापरणे हात स्वच्छ धूणे सामाजिक अंतर राखणे कोविड संशयितांच्या तपासण्या करणे आणि अलगीकरण करणे ही पंचसूत्री वापरणं आवश्यक असल्याचं राघवन यांनी म्हटलं आहे वारी कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी पायी आषाढी वारी रद्द करण्यात आली असताना काही भाविक विना परवानगी पंढरपुरात येत आहेत अशा भाविकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना विभागीय प्रशासनानं दिल्या आहेत या भाविकांना राहण्यासाठी मठ आणि धर्मशाळा उपलब्ध करून देणाऱ्यांविरुद्धही गुन्हे दाखल केले जाणार आहेत

पायीवारी रद्द केल्यानंतर आता आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांवरही अनिश्चिततेची टांगती तलवार आहे मात्र काही भाविक पायी वारीच्या काळातच पंढरप्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर प्रशासनानं ही कारवाई सुरु केली आहे दीक्षा ऍप पुण्याच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेनं ऑनलाइन शिक्षणासाठी दीक्षा ऍपची निर्मिती केली आहे या ऍपवर सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विषयांशी संबंधित माहिती दूकश्राव्य चित्रफीती अवांतर माहिती तसंच चाचण्या उपलब्ध आहेत या ऍपसाठी परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालूक्यातल्या चारठाणा या गावातल्या लहान विद्यार्थ्यांनी दृकश्राव्य चित्रफिती तयार केल्या आहेत

गावातल्या जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेचे हे विद्यार्थी आहेत

या विभागानं या चित्रफितींचा मुलांना शिक्षण देण्यासाठी उपयोग होऊ शकतो असा निर्णय घेऊन त्या दीक्षा ऍपवर अपलोड केल्या या कामगिरीबद्दल सगळ्या छोट्या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतूक होत आहे

वाटेतच रस्ता च्कला मूकबधीर असल्यानं ती आपला पत्ता कोणाला सांगूही शकत नव्हती आणि घरी जायची ओढ अश्रूंच्या रुपानं बाहेर पडत होती अशावेळी आधार प्रणाली तिच्यासाठी उपकारक ठरली कसं ते ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून सुमारे दीड महिन्यापूर्वी ही महिला अमरावती जिल्ह्यात वलगाव इथं पोलिसांना आढळली

त्यामुळे प्रशासनानं तिला विलगीकरण कक्षात दाखल केलं उपचारानंतर घरी जाण्यायोग्य स्थितीत असूनही तिच्या कुट्रंबियांशी संपर्क कसा साधायचा अशी अडचण वैद्यकीय यंत्रणेपुढे उभी राहिली तिच्या हातवाऱ्यांच्या आधारे सांकेतिक भाषा जाणकारांकडून तिचे मूळ ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला

टाळेबंदीमुळं मे महिन्यात साखर विक्रीचा जो कोटा ठरवून देण्यात आला होता तेवढी विक्री अजूनपर्यंत झालेली नाही मात्र आता बहुतांश निर्बंध शिथिल झाले असून अनेक व्यवसायही सुरु झाले आहेत

दरम्यान ब्राझीलने यंदाच्या हंगामात इथेनॉलऐवजी साखरेचं अधिक उत्पादन घेतलं असून त्यांच्या वाढीव साखरेचा विपरीत परिणाम भारतातील साखर निर्यातीवर होऊ शकतो अशी भीती साखर व्यापारी संघटनेनं व्यक्त केली आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझीलच्या साखरेचा दबदबा असल्यानं त्यांच्याकडील वाढीव साखर भारताच्या दृष्टीनं धोकादायक ठरू शकते हे लक्षात घेता भारतातील कारखान्यांनी अधिक वेगानं साखर निर्यात करणं आवश्यक असल्याचं मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे हवामान मॉन्सून काल केरळमध्ये जिथवर पोहोचला होता तिथून पुढे सरकलेला नाही निसर्ग चक्रीवादळानं पाऊस मात्र राज्यात धाडला आहे काल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र तर विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला काही ठिकाणी दमदार सरींनी हजेरी लावली आजही असाच पाऊस अपेक्षित आहे कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार